शस्त्रसंधी करारांचं काटेकोर पालन करण्याच्या भारत आणि पाकिस्ताननं घेतलेल्या निर्णयाचं युरोपीय महासंघानं स्वागत

सरकारच्या स्वदेशी उद्योगांना चालना देण्याच्या उद्देशानं सुरू केलेल्या आत्मनिर्भर भारत आणि व्होकल फॉर लोकल या योजनांना गती देणं हाही या टॉय़ फेअरचा एक हेतू आहे गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमध्ये लहान मुलांच्या आयुष्यातील खेळण्यांचं महत्त्व सांगितलं होतं खेळणी मुलांच्या वाढीत मदत करण्याबरोबरच त्यांच्या आकांक्षांना बळ देतात असं पंतप्रधान म्हणाले होते मुलांच्या सर्वांगीण विकासातलं खेळण्यांचं महत्त्व लक्षात घेऊन त्यांनी देशांतर्गत खेळणी उद्योगाला चालना देण्यावर भर दिला होता त्यानुसारच हे खेळणी प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे या प्रदर्शनाच्या माध्यमातून सरकार आणि उद्योग यांच्यात भारताला खेळणी उत्पादनाचं जागतिक केंद्र बनवण्याबाबत चर्चा होणार आहे

मुलांसाठी खेळणी बनवण्याच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्याबरोबरच खेळण्यांची संग्रहालयं आणि कारखाने यांना आभासी माध्यमातून भेट देण्याची संधी या प्रदर्शनाद्वारे उपलब्ध होणार आहे विधानसभा निवडणूक राष्ट्रीय निवडणूक आयोगानं काल पश्चिम बंगाल आसाम तामिळनाडू केरळ आणि पुद्च्चेरीमधील विधानसभा निवडणूकांच्या तारखांची घोषणा केली

तमिळनाडूमधल्या कन्याकुमारी आणि केरळमधल्या मल्लाप्रम या लोकसभा मतदार संघांमध्ये पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे

नवी दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त सुनील आरोरा यांनी निवडणूकीच्या वेळापत्रकाची घोषणा केली त्याचवेळी आचार संहिताही लागू झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं

प्रचारासाठी घरोघरी फिरण्याकरता फक्त पाच लोकांनी जाण्यास परवानगी देण्यात आली असल्याचंही अरोरा यांनी सांगितलं आसाम निवडणूक आसाममध्ये विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता निवडणुकीशी संबंधित कामांना वेग आला आहे राज्यात भाजपा आणि आसाम गण परिषदेसोबत य्नायटेड पीपल्स पार्टी लिबरल या पक्षानं आघाडी केली आहे बोडोलँड पीपल्स फ्रंट हा भाजपाचा आधीचा मित्रपक्ष बोडोलँड क्षेत्रीय विभागात स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचं पक्षाच्या वरीष्ठ नेत्या प्रमिला राणी ब्रम्हा यांनी सांगितलं काँग्रेसच्या नेतृत्वातील महाआघाडीच्या जागावाटपासाठी बैठका सुरू झाल्या आहेत नव्यानं स्थापन झालेले आसाम जातीय परिषद आणि रायजोर दल हे पक्ष विधानसभा निवडणूक एकत्र लढवणार आहेत

यामुळं राज्यात निवडणूक घेण्याचा आयोगाचा मार्ग मोकळा झाला आहे

मन की बात पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार आहेत

आकाशवाणी आणि दूरदर्शनची सर्व केंद्र न्यूज ऑन एआयआर संकेतस्थळ आणि मोबाईल ऍप यावर हा कार्यक्रम प्रसारित होईल आकाशवाणी द्रदर्शनची वृत्तवाहिनी पंतप्रधान कार्यालय माहिती आणि प्रसारण मंत्रालय यांच्या यू ट्यूब चॅनेलवरही मनकी बात कार्यक्रमाच लाइव्ह स्ट्रीमिंग केलं जाणार आहे त्यानंतर लगेचच या कार्यक्रमाचा प्रादेशिक भाषांमधील अनुवाद आकाशवाणीवरुन प्रसारित होईल म्यानमाँ म्यानमाँमधल्या लष्करी सरकारवर काल आणखी एक नामुष्कीचा प्रसंग ओढवला संयुक्त राष्ट्रांमधले म्यानमाँचे स्थायी प्रतिनिधी मोए यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत सरचिटणीसांच्या विशेष दूतासमोर बोलताना म्यानमाँमधल्या लष्करी सरकारचा निषेध केला म्यानमाँमध्ये नॅशन लीग फॉर डेमोक्रसी पक्षाला मिळालेला विजय म्हणजे जनतेचा आँग सान स्यू की यांच्यावरील विश्वास आहे आधुनिक काळात लष्करी सत्ता स्वीकाराई नाही या सरचिटणीसांच्या मताशी आपण सहमत असल्याचं मोए यांनी सांगितलं

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार